विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे

सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे आपलं राज्य हे देशाचं आर्थिक शक्ती केंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे उद्यमशील पुरोगामी व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही आपल्या राज्याची मोठी शक्ती आहे असं राज्यपाल म्हणाले एक नवीन आणि बलशाली असा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी राज्यातल्या जनतेला केलं महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली अर्पण केली आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनदेखील आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत कामगारांचं बहुमोल योगदान आहे असं ते म्हणाले महाराष्ट्र दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे या निमित्त सर्वत्र विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे राज्यातल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी निवडणूक आयोगानं राज्यातली आचारसंहिता शिथील करावी अशी मागणी करणार एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल निवडणूक आयोगाकडे दिलं आहे

दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य बघता उपाययोजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केलं आहे ग्रामीण भागातल्या रूग्णालयांसाठी तपासणी उपकरणांच्या निविदा मागवण्याच्या आदेशाला अंतिम स्वरूप देण्याची परवानगीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरूद्व आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार निवडणूक आयोगानं फे ळून लावली आहे राज्यातल्या वर्धा इथं केलेल्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारं वक्तव्य केल्याची तक्रार काँप्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली होती आयोगानं या प्रकरणाचा तपास करून मोदी यांनी आपल्या या भाषणात आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात दाखल आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निर्णय घ्यायला निवडणूक आयोग सक्षम असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हा कें आहे काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी ही तक्रार दाखल केली आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं मांडायला सांगितलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे

दुपारी तीन वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर होणार असल्याचं पी आयच्या बातमीत म्हा मिं आहे